रघ्राम राजन यांना जाहीर दहशतवादाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशानं एकत्र येण्याची आवश्यकता असताना विरोधी पक्ष मात्र एकज्ट दाखवत नसल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे आगामी लोकसभा निवडण्कांसाठी रालोआ सरकारच्या प्रचाराची स्रवात करण्यासाठी आयोजित संकल्प रक्षीला संबोधित करताना ते आज बिहार इथं बोलत होते मोदी यांना बाजूला सारा अशी मागणी विरोधी पक्ष करत असले तरी दहशतवाद संपवण्यासाठी त्यांनी एकत्र यावं असं आवाहन आपण त्यांना करत असल्याचं ते म्हणाले बालाकोट इथल्या हवाई हल्ल्याबद्दल सरकारपुढे प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्ष स्रक्षा दलाला प्रोत्साहन देण्याऐवजी देशाच्या शत्रंना आनंद देत असल्याचं मोदी म्हणाले सध्या देशात चौकीदाराचा अपमान करण्याची स्पर्धा आहे मात्र चौकीदार सदैव सतर्क असल्याचं ते म्हणाले

ते आज पालघर इथं महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते पालघर इथं जिल्हा रूग्णालयासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैदयकीय महाविदयालय स्थापन करण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा वैदयकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना लाग् करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत लोकसभा निवडण्का डोळ्यासमोर ठेव्न देवेंद्र फडनवीस यांनी हा राजकीय निर्णय घेतेला असून याम्ळे आदिवासी संस्कृतीवरच आघात करण्याचं काम भाजपा सरकारनं केलं आहे असा आरोप या संघटनांनी नंदुरबार इथं वार्ताहर परिषदेत केला राष्टवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या परिषदेचे नेतृत्व माजी मंत्री पदमाकर वळवी यांनी केलं धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेव्न आदिवासींची क्चंबणा करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप संघटनांनी केला चार दिवसात सरकारनं आपला हा निर्णय मागं घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे प्रत्येक पक्षातल्या आदिवासी लोकप्रतिनीधींना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल असंही या संघटनांनी सांगितलं गोपीनाथ मुंडे यांनी वाचिंतांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला इतकेच नव्हे तर शेतकरी आणि ऊस तोड कामगारांचे प्रश्न सोडवले असं मत माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज नाशिक मध्ये व्यक्त केलं नाशिकच्या वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या वतीने नवीन अभियांत्रिकी महाविदयालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या प्तळ्याचे अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे तसेच माजी उपम्ख्यमंत्री छगन भूजबळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते वसंतराव नाईक यांनी देखील वंचितांसाठी काम केले त्यांच्या नावाने ही संस्था शिक्षण प्रसाराचे काम करीत आहे असे सांगून पवार यांनी दर्जेदार शिक्षण दिल्यास शिक्षण संस्थाच्या समस्या स्टतील असेही पवार म्हणाले ग्रामविकास मंत्री पंकजा मूंडे यांनी जन्म पेक्षा कर्म महत्वाचे आहे

देशावर याआधी आक्रमणं झाली तेव्हा संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागितली जायची मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आता देश चोख प्रत्युतर देत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे

जालना जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदार संघात भाजपानं आज विजय संकल्प द्दचाकी रक्षी काढली या रक्षीत भाजपा प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे पालकंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

रघ्राम राजन यांना जाहीर झाला आहे

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय दिगंबर जैन महासमितीच्या वतीनं दिला जाणारा भगवान महावीर अहिंसा प्रस्कार भारतीय वायदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना देण्यात येणार असून अभिनंदन हे या प्रस्काराचे पहिले मानकरी ठरणार आहेत

आशियाई ऑलिंपिक परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय झाला

मात्र या दोन्ही वर्षी जागतिक क्रिकेटमधल्या अत्यंत व्यग्र वेळापत्रकाम्ळे भारतानं आपला संघ पाठवला नव्हता

भारतीय संघ मात्र या खेपेलाही सहभागी होईल की नाही याबददल अनिश्चितताच आहे

दहशतवादाला प्रस्कृत करणाऱ्या राष्ट्रांशी सर्व संबंध तोडून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून बहिष्कृत करण्याची बी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केलेली मागणी आय सी सी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं फेटाळली आहे प्लवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचं थेट नाव न घेता बीसीसीआयनं अशी विनंती करणारं पत्र आयसीसीला लिहीलं होतं अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला त्यावर हा निर्णय राजकीय असून आयसीसीचा त्याच्याशी काहिही संबंध नाही प्रत्येक देशाच्या सरकारनं हा निर्णय घ्यावा असं या बैठकीत स्पष्टं करण्यात आलं